राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा

ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत आणि प्रकरणपरत्वे उचित निवृत्तीवेतन योजनेत जमा करण्यात येईल तर निवृत्तीवेतनधारकांना रोखीनं दिली जाईल अधिकारी कर्मचारी विनाअनुदानित शाळांमधल्या आणि जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षकांसह शिक्षक राज्यातल्या वीस लाख पन्नास हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत दिली

असंही ते म्हणाले

शंकररावजी चव्हाण विष्णुप्री प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या नांदेड शहरानजीकच्या किवळा साठवण तलावाचं काम जलसंपदा विभागामार्फत करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे तिहेरी तलाकसंदर्भातल्या विधेयकावर आज लोकसभेत वादळी चर्चा झाली या चर्चेनंतर या विधेयकावर मतदान सुरु आहे काँग्रेसनं या विधेयकावर मतदान होत असताना सभात्याग केला

तसंच त्यासाठी तीन वर्षापर्यंत कारावासाची तरतूदही असेल हे विधेयक सभागृहात मांडताना कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की हे विधेयक कोणत्याही समाज धर्म किंवा समजुतींच्या विरोधात नाही तर माणूसकीच्या दृष्टीकोनातून मुस्लीम महिलांना न्याय मिळावा यासाठी आहे

हे विधेयक अतिशय महत्त्वाचं असून त्याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं असल्यानं ते संयुक्त प्रवर समितीकडे पाठवावं अशी मागणी काँप्रेससह इतर पक्षांनी केली आहे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं तिहेरी तलाक विधेयक मंजूर होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन रविशंकर प्रसाद यांनी चर्चेला उत्तर देताना केलं आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन यात्रा काढणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलं असून लोकांचा सरकारबद्दल भ्रमनिरास झाला आहे महागाई वाढली आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढत असल्याचं ते म्हणाले

डॉक्टरांना होणारी मारहाण मुलांची अदलाबदल किवा चोरीच्या घटना यामुळे टाळता येणार आहेत

तर उपमहापौरपदी कल्याणी अंपळकर यांना विराजमान होण्याची संधी भाजपनं दिली आहे

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिकेच्या आयुर्कपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती झाली आहे मालेगावच्या आयुक्त संगीता पायघुडे यांची बदली झाल्यानं हे पद रिक्त होतं

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या नाशिक मर्चट बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार वसंत गीते तसंच सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पर्तिक्रिनं दणदणीत विजय मिळवला आहे

या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सहकार आणि नम्रता पक्रि पराभूत झालं

महाराष्ट्रासह बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेसाठी आज मतमोजणी करण्यात आली

देशातल्या गुंतवणूकदारांचं हीत जपण्यासाठी केंद्र सरकारनं ई कॉमर्स कंपन्यांमधे थेट परदेशी गुंतवणूकीबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमधे बदल केले आहेत त्यानुसार त्यांचे समभाग असणाऱ्या कंपन्यांची उत्पादनं आता ई कॉमर्स कंपन्या विकू शकणार नाहीत उपादनांच्या विशेष विक्री करारांमधे ई कॉमर्स कंपन्या सहभागी होऊ शकणार नाहीत खरेदीदारांना दिला जाणारा रोख परतावा उचित आणि निःपक्ष असावा वस्तू आणि सेवा दरांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव या कंपन्या टाकू शकणार नाहीत इत्यादी निर्बंध घातले असल्याचं वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे गोंदिया जिल्याच्या अर्जूनी मोरगाव तालुक्यात शेतक यांनी आपल्या विविध मागण्यांकरता आज विभागीय अधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला काँप्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी या मोर्च्यात सहभागी झाले होते शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर

कणबरकर पुरस्कार यंदा जेष्ठ विचारवंत प्रा

राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यावतीनं आयोजित नाशिक ग्रंथोत्सवचा आज आरंभ करण्यात आला नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उदघाटन करण्यात आलं हे ग्रंथ प्रदर्शन उद्या सायंकाळ पर्यंत नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात खुलं राहणार आहे जागतिक स्तरावर सकारात्मक वातावरण असल्यामुळे शेयर बाजारात आजही तेजी होती

राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे